आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे

मात्र यातून बँका रिझर्व्ह बँक शेअर मार्केट पेमेंट बँक अन्नधान्य दूध औषधं दुकानांना वगळण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मात्र असं करताना कष्टकरी आणि कामगारांचे वेतन कापू नका असे आवाहन त्यांनी केले आहे

राज्यपाल लालजी टंडन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेशात बहुमत सिद्ध करायचे निर्देश दिले होते मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली कमलनाथ यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाचा सरकार स्थापन करायचा मार्ग मोकळा झाला आहे निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या सर्व म्हणजे चार दोषींना आज पहाटे दिल्लीतल्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली पवन गुप्ता विनय शर्मा अक्षय ठाकूर आणि मुकेश सिंग अशी त्यांची नावं आहेत माफीसाठीचे सर्व पर्याय संपल्यानंतर त्यांना ही फाशी देण्यात आली फाशीला स्थगिती देण्यासाठीची एका दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री फेटाळली होती

निर्भया प्रकरणातल्या दोषींना फाशी झाल्यामुळे अखेर न्याय मिळाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांचा सन्मान आणि सुरक्षा यांची हमी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे

कोविड एकोणीस प्रादुर्भावासंदर्भात प्रत्येक भारतीयानं सतर्क राहणं आवश्यक आहे तसंच या संकटाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केलं

आरोग्यक्षेत्र सरकारी कर्मचारी पत्रकार आणि जीवनावश्यक सेवा देणारे लोक वगळता सर्वांनी या दिवशी घरीच रहावं तसंच अशा रोगराईच्या काळात स्वच्छता आणि आरोग्यविषयक सेवा देणा या कर्मचा यांना अभिवादन करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता घराच्या दरवाज्यात बाल्कनीत खिडकीत उभं राहून टाळ्या वाजवून अभिवादन करावं असं आवाहनही त्यांनी केलं जनता कर्फ्यूचा संदेश प्रत्येकानं विरांना द्यावा कठिण परिस्थितीत देशाच्या सज्जतेची चाचणी त्यानं होणार आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आरोग्य विषयक सेवा सुविधा यंत्रणांवर ताण येऊ नये या दृष्टीनं नेहमीच्या तपासण्या तसंच तातडीची गरज नसलेल्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची विनंती त्यांनी सर्वांना केली जीवनावश्यक वस्तूंचा औषधांचा आणि मास्कचा पुरवठा व्हावा याची काळजी सरकार घेत असून त्यांची साठेबाजी करु नये असं आवाहन मोदी यांनी केलं कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली कोविड एकोणीस आर्थिक प्रतिसाद कृतीदलाची स्थापना करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली सर्व आर्थिक स्तरातल्या घटकांना याचा फटका बसत असून दूर्वल घटकांना सुस्थितीत असणा यांनी मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं कोरोना प्रादुर्भावाबाबत अफवा पसरवू नयेत तसंच पसरु देऊ नयेत असं प्रधानमंत्री म्हणाले

देशाच्या ग्रामीण भागासह सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रोग प्रतिकारक लसींचा योग्य साठा करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक आणि तांत्रिक मदत करत असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्वनीकुमार चोबे यांनी आज लोकसभेत सांगितलं

राजस्थानमधल्या भिलवाडा शिल्या एका डॉक्टरला कोरोना संसर्ग झाल्यामुळे भिलवाडा शि जमावबंदी आदेश जाहीर करण्यात आला आहे भिलवाडा श्विल्या एका डॉक्टरला रुग्णावर उपचार करतानाच आणि जिल्ह्यात सावधगिरीचा उपाय म्हणून संचारबंदी घोषित केल्याचं राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉक्टर रघु शर्मा यांनी माध्यमांना सांगितलं

वस्रोद्योग मंत्रालयानं निर्यात धोरणात तात्काळ सुधारणा केली आहे भारताचे दिग्गज फुटबॉलपटू पी के बॅनर्जी यांचं आज कोलकाता धिं दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांना क्रीडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री हा नागरी सन्मान मिळाला होता

याशिवाय मुंबईत कमीत कमी लोकल चालविल्या जाणार आहेत लोकलच्या किती गाड्या चालवायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित रेल्वे मंडळाला देण्यात आले आहेत

संरक्षण सामग्री किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्यासाठी भाडेतत्वानं द्यायचा सरकारचा विचार आहे या मसुद्यानुसार भारतीय उद्योगांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संरक्षण उद्योग आधारित कच्चा माल सॉफ्टवेअर विकसित करण्यात आल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं ऑलिंपिक मशाल आज जपानमधे पोचली एका खासगी विमानानं मत्सूशिमा विमानतळावर या मशालीला आणण्यात आलं

त्यापेक्षा ठिलीमधला मृतांचा आकडा जास्त आहे